महाराष्ट्रातील मनसूख हिरेन हत्याप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल दाखल महिला दिन राष्ट्रपती आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रत्येकानं महिला सक्षमीकरण सुरक्षा आणि सन्मान यासाठी काम केलं पाहिजे तसंच महिलांच्या प्रगतीआड येणाऱ्या रुढी परंपरा आणि धोरणं बदलवण्यात महिलांना सहकार्य करावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे रोजच्या जीवनात अनेकविध भूमिका यशस्वीपणे पार पाडत महिलांनी देशाच्या प्रगतीत मोठं योगदान दिलं आहे असं राष्ट्रपर्तीनी आपल्या महिला दिनाच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे

वेगवेगळ्या क्षेत्रात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं काम करण्याची संधी ही आपल्या सरकारसाठी अभिमानाची गोष्ट आहे असं मोर्दीनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे महिला दिन बिहार बिहारमध्ये आज जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातल्या एक लाख महिलांना कोविडवरील लस दिली जाणार आहे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली

बीएसएफ महिला दिन महिला दिनानिमित्त आकाशवाणीचा वृत्त विभाग गेले सात दिवस विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांची यशोगाथा प्रसारित करत आहे संरक्षण आणि प्रशासन क्षेत्रातल्या महिलांच्या कामगिरीविषयी

जम्मू काश्मीर राजस्थान तसंच ईशान्येकडील राज्यांच्या सीमाभागात या महिला काम करत आहेत या महिला केवळ समान हक्क न मागता कर्तव्यातही समानता दाखवतात त्यांना पुरुष जवानांएवढंच कठीण प्रशिक्षण दिलं जातं त्या कर्तव्यातही कोठे कमी पडत नाहीत पुरुष सहकाऱ्यांएवढंच सर्व प्रकारचं म्हणजे सीमेवर पहारा देण्यापासून ते तुरुंग अधिकारी म्हणून काम करण्यापर्यंत सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या पूर्ण क्षमतेनं पार पाडतात आकाशवाणीशी बोलताना या महिलांनी सुरक्षा दलांचा भाग असल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचं सांगितलं तसंच अधिकाधिक मुलींनी सुरक्षा दलांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं

राज्यपाल बंडारु दत्तात्रय या संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

बरेली इथं आजपासून सुरू होणाऱ्या विमानतळावरच्या पहिल्या विमानउड्डाणाघी जबाबदारी सर्व महिला कर्मचारी घेणार आहेत तसंच राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे यात लसीकरण कार्यक्रमातल्या सर्व कर्मचारीसुद्धा महिला असणार आहेत चित्रपट विभाग चित्रपट विभागही बाल चित्रपट विभागाच्या साह्यानं महिला दिनानिमित्त आजपासून तीन दिवस माहितीपट आणि चित्रपट महोत्सव साजरा करणार आहे आव्हानांचीच निवड करा ही या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे या महोत्सवादरम्यान दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध विषयांवरचे परिसंवाद होणार आहेत उद्घाटनाच्या सत्रात न्यायालयीन वाद सोडवण्यासाठी पर्याय यावर चर्चा होणार आहे महिलांचं आरोग्य चित्रपटनिर्मिती क्षेत्रातल्या महिला आर्थिक नियोजन मानसिक आरोग्य आदी विषयांवरदेखील चर्चासत्रं होणार आहेत

भारतीय तसंच परदेशी महिलांनाही मोफत प्रवेश असेल असं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं सांगितलं आहे

लक्षद्वीप बेटांजवळ गेल्या शुक्रवारी ही कारवाई केल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे

गहकर्ज व्याजदर देशातल्या अग्रणी बँकांनी कर्जावरील व्याजदर कमी केल्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर दहा वर्षांमधल्या नीचांकी पातळीवर आले आहेत

बँकांकडील खेळत्या पैशाची समस्या वाढल्याने व्याज दरात कपात करण्यात आली आहे बँकांना बचत खात्यांवर देखील व्याज द्यावे लागते त्यामुळे अधिक प्रमाणात खेळता पैसा राहिल्याने त्यांच्यावर ताण येतो

त्यामुळे धनकोंनी व्याज दर कपातीचा लाभ ग्राहकांना द्यावा असा रिझर्व बँकेचा आग्रह आहे

याचाच अर्थ कोरोनाक्रिुद्धच्या लढाईतील आव्हान वाढत आहे काळजी घ्या वारंवार हात धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार